मंडळाच्या पुर्वनियोजित परिक्षा सुरु राहतील तसंच ग्रामीण भागातल्या शाळा महाविद्यालये सुरु राहणार असून स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली राज्यातले सर्व मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र दैनंदिन गरजेसाठी किराणा दुकानं सुरु ठेवण्यात येणार आहेत या संकटाचा कुणीही दुरुपयोग करु नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मध्यरात्रीपासून राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून कालपासूनच सिनेमागृह नाट्यगृह व्यायामशाळा तरणतलाव बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत या आदेशाचं जे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

मुंबई नागपूर आणि यवतमाळमध्ये काल कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले

राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पाठवलेल्या पत्रात याबाबत सूचित करण्यात आलं आहे कोविड नाइन्टीनच्या उपचारांसाठी राज्य सरकारनं आखून दिलेले दरच लागू होतील तसंच आवश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च केला जाणार आहे

दरम्यान पक्षाचा यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे राज्यातल्या नागरिकांच आरोग्य आणि सुरक्षा यांनाच प्राधान्य असल्याचं ठाकरे यांनी याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

यापैकी एक जण पुण्याहून तर अन्य द्सरा द्बईहून आला आहे या दोघांचे नमूने पूण्याच्या राष्ट्रीय तपास संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत त्याचा अहवाल येईपर्यंत या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात विलगीकरण विभागात ठेवण्यात आलं आहे लातूर इथल्या सात संशयितांना कोरोनाची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याची माहिती विलासराव देशम्ख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अशिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे

अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या दोन आदर्श गावांना पुढील सूचनेपर्यंत नागरिकांना भेट देण्यास मज्जाव करण्यात आला आहे

मंत्री एकनाथ शिंदे विजय वडेट्टीवार आणि आमदार विनायक मेटे यांनी काल आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आठ दिवसात बैठक घेऊन मागण्यांचं विचार केला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर तरुणांनी आंदोलन मागे घेतलं विविध सरकारी विभागांच्या परिक्षा देऊन तीन वर्ष झाली तरीही अद्याप पदभरती केली नसल्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांनी हे आंदोलन सुरु केलं होतं

जीएसटी परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला वार्षिक उलाढाल दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या उद्योग व्यवसायांना ही सवलत दिली जाणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मोबाईल फोनवरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून अठरा टक्के तर आगपेटीवरचा जीएसटी बारा टक्के निश्चित करण्यात आला आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षानं टीका केली आहे पेट्रोल डिझेलच्या कमी झालेल्या किंमतीचा फायदा ग्राहकांना मिळायला हवा अशी मागणीही काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी केली

अध्यक्ष नाना पटोले यांनी काल सभाग्रहात ही घोषणा केली भाजपकडून अशोक उईके यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली होती मात्र ही उमेदवारी मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी सर्व समाज घटकांना सामावून घेवून त्यांना न्याय देतानांच राज्याच्या विकासाला दिशा आणि जनतेचं हित समोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आला असल्याचं सांगितलं

सदस्य हरिसिंग राठोड यांनी विधानपरिषदेत पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती

ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली याबाबत एक समिती गठीत करण्यात आली असून त्याचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले असल्याचं राऊत यांनी सांगितलं थर्मल पॉवर कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर्स असोसिएशननं यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे

या धाडसाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानभवनात कामेश्वरचा सत्कार केला

संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी काल परभणी इथं ही माहिती दिली मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांकडे ग्णवत्ता असूनही वैद्यकीय प्रवेश मिळत नाही यामुळे अकरावी झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मराठवाड्याच्या बाहेर जाऊन बारावीचं शिक्षण घेत आहेत या सर्व बाबींचा विचार करून शासनानं निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं शिंदे म्हणाले

संचिन खल्लाळ यांना मंचच्या समन्वयक सीमा कलकर्णी आणि पल्लवी हर्षे यांनी निवेदन दिल